अलिबाग इथल्या मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं भूमीपूजन काल जानकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत हे व्यसाय प्रशिक्षण केंद्र उभारलं जात आहे मासेमारी हे रोजगारनिर्मितीला चालना देणारे क्षेत्र असून त्यादृष्टीनं अलिबाग इथलं प्रशिक्षण केंद्र आदर्शवत ठरावं अशी अपेक्षाही जानकर यांनी व्यक्त केली काँग्रेसला केरळातली मुस्लिम लीग चालते त्यांना मुस्लिमांची मतेही चालतात मग त्यांना एमआयएमचे हैद्राबादमधले नेते का चालत नाहीत असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते अछिहोकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला केला आहे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा काल परभणी इथं झाली त्यावेळी ते बोलत होते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी यांची बाजू मांडली आगामी लोकसभा निवडणूकीत काँप्रेसला सत्ता मिळाली तर मुंबई महानगरातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार किंवा बेरोजगारी भत्ता देऊ असं आब्रासन मुंबई काँप्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी एका निवेदनाद्वारे दिलं आहे यासाठी काँप्रेस उद्या सोमवारपासून मुंबईत चलो वॉर्ड अभियान राबवणार आहे वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाची रुपरेषा तयार केली असून सहा लाख अर्ज आधीच छापून तयार आहेत असं निरुपम यांनी म्हटलं आहे युवा काँग्रेसचे कार्यकर्ते उद्यापासून मुंबईतल्या घराघरात जाऊन अर्जांचं वितरण करून ते अर्ज बेरोजगार युवा वर्गाकडून भरून घेणार आहेत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची पूर्वतयारी सूरु केली असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

या मतदान केंद्रावर विशेष पोलिस दल आणि शीघ्र कृती दल तैनात केलं जाईल अशी माहिती देशमुख यांनी दिली याशिवाय जिल्हाभरात सोळा ठिकाणी नाकाबंदी करण्याचं नियोजन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलानं आपला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे

जळगाव पालिका आणि जिल्हा प्रशासनानं शासनाच्या अल्पसंख्यकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले आहेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

देवस्थानानं सामाजिक आणि देशहिताच्या कामांना मदत म्हणून राखीव ठेवलेल्या निधीतून हे आर्थिक सहाय्य दिलं आहे पंजाबमधल्या पठाणकोट इथं अपघाती मृत्यू झालेले जवान राहुल कारंडे यांचं पार्थिव आज कवठेमहाकाळ ताल्यूक्यात आणल्यानंतर कवठेमहाकाळ इथूनच शहीद कारंडे यांच्या अंतयात्रेला सुरूवात झाली कारंडे पार्थिवावर विठ्रायाचीवाडी या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राहल कारंडे हे दहा वर्षापूर्वी भारतीय लष्करात भरती झाले होते सध्या ते पंजाबमधल्या पठाणकोट इथं कार्यरत होते

आंब्याला ऑक्टोबरमध्ये पालवी फूटल्यानंतर जानेवारीत मोहर यायला सुरूवात झाली

परळी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गजानन ऑइल मिलमध्ये आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान भीषण स्फोट झाला या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही मील गेल्या दोन वर्षापासून बंद आहे ती पून्हा सूरु करण्यासाठी मीलमध्ये दुरुस्तीचं काम सूरू होतं त्याचवेळी हा स्फोट झाला स्फोटामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही